बी आय नं आज सात ठिकाणी छापे टाकले राणा याचं घर आणि त्याच्या मुंबईतल्या कार्यालयांमध्ये हे छापे टाकले असल्याचं सी बी आय च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

एच एफ एल ला अर्थसहाय्य करण्यासाठी कपूर यानं डी एच

एल चा प्रवर्तक कपील वाधवान याच्यासोबत घोटाळ्याचा कट रचला असा आरोप सी बी आय नं केला आहे

बी आय च्या प्रथम माहिती अहवालात म्हटलं आहे

देशभरात आज रात्री पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं देशातल्या शेतकरी वर्गात होळी सणाला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रात होळीच्या द्सऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते

होळीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी कोकण रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्याही सोडल्या आहेत दरम्यान महाराष्ट्रातल्या नांदेड शहरातल्या विज्ञान महाविद्यालयात परिसरातला कचरा जमा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुळवड साजरी करण्याबाबत लोक खबरदारी घेत आहेत

मुंबई शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुचं आहे

नगर तालुक्यातल्या राळेगण म्हसोबा गावात काल होणारा बालविवाह रोखण्यात आला महिला दिनी नगर पोलिसांनी ही कारवाई केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे एका अल्पवयीन मूलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन या हेल्पलाईन वरून पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांची भेट घेऊन हा बालविवाह रोखला आणि नोटीसही बजावली नाशिकमधल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीनगरला दोघा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयितांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत किरण भडांगे नामक युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली ही घटना पूर्ववसिस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे सांगली मिरज आणि कुपवाड या तीन शहरातला कचरा संकलित करून मिथेन गॅस आणि खत निर्मिती करण्याची व्यवस्था या प्रकल्पात आहे